त्या नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत बोलत होत्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना तातडीची भांडवली मदत म्हणून अतिरिक्त सतर हजार कोटी रुपये दिले जातील याचा फायदा लघू मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांना होईल भांडवली क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी लघू आणि दीर्घ मूदतीच्या भांडवली नफ्यावरच्या अधिभार हटवल्याची घोषणा त्यांनी केली कंपनी सामाजिक निधी बाबत कायद्याचं उल्लंघन झाल्यास ते फौजदारी न मानले जाता दिवाणी प्रकरण मानले जाईल असंही त्या म्हणाल्या करदात्यांच्या स्विधेसाठी सर्व कर नोटिसा आणि आदेश एकाच केंद्रीय व्यवस्थेदवारे जारी केले जातील स्टार्ट अप उदयोगांनी उभारलेल्या भांडवला वर आता कर लागणार नाही भारतात भांडवली ग्तवणूक करणा या परदेशी ग्ंतवणूकदारांना आतापर्यंत लागू असलेला अधिभार देखील सीतारामन यांनी रद्द केला आहे

जागतिक स्तरावर मागणी कमी झाली असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा प्रमाणे दोषींविरोधात कारवाई करु असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाजनादेश यात्रेच्या द्सऱ्या टप्प्याला सुरुवात केल्यानंतर ध्ळे नंद्रबार इथले कार्यक्रम आटोपून म्ख्यमत्री आज जळगाव जिल्ह्याकडे रवाना झाले तत्पूर्वी त्यांनी सकाळी ध्ळ्यामधे वार्ताहरांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री फडनवीस यांनी राजकीय तसेच जिल्हा विकासाच्या मुदयांवर सविस्तर माहिती दिली स्लवाडे जामफळ प्रकल्प नियोजित वेळेत वेगाने पूर्ण करुन ध्ळे जिल्ह्यातील चित्र बदलण्याचे काम आम्ही करीत आहोत

आमच्या मेगा भरतीची चिंता करण्यापेक्षा त्मच्या पक्षातील मेगा गळतीची चिंता करा असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉग्रेसच्या अशोक चव्हाणांना लगावला गुंतवणूकीत आज महाराष्ट्र देशात आघाडीवर असून आगामी काळात प्रत्येक क्षेत्रात तो पहिल्या क्रमांकांवर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

हे पूर्णपणे च्कीचे असून सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळायाला हवी अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्ंबई इथं पत्रकार परिषदेत केली

यापुढंही शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देईल असं ते म्हणाले सरकारनं शेतकऱ्यांसाठी जे पैसे विमा कंपन्यांकडे दिले आहेत त्यातून कंपन्यांचा नफा वगळून सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत त्यासाठी या योजनेतील बुटी दूर व्हायला हव्यात शिवसेनेच्या सर्व खासदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली आहे त्यांना याबाबत पत्रही दिल्याचं उद्धव यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यात चालू महिन्यात झालेल्या अतिवृष्टीम्ळे शेतपिकाचं न्कसान झालं आहे कांदयाचे देखील मोठ्या प्रमाणात न्कसान झाल्यानं गेल्या आठ दिवसात कांद्याचे भाव स्मारे एक हजार प्रति क्विंटल रूपयांनी वाढले आहेत

गेल्या काही दिवसांत डाळी आणि तेलांच्या वाढत्या किमतींवर सरकारचं लक्ष आहे असं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज सांगितलं डाळी आणि तेलांच्या किंमती कृत्रिमरित्या वाढल्याची वातावरण निर्मिती साठेबाजांनी केली आहे अशी माहिती पासवान यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली सरकारकडे डाळ आणि तेल बियांचा मोठा साठा आहे असंही पासवान म्हणाले शेतकरी गटांना काप्स विक्री ऐवजी गाठी तयार करून विकल्या तर अधिक नफा मिळ् शकतो त्यामुळे मालावर प्रक्रिया करण्यावर भर दिला पाहिजे असं कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यातल्या वरुड इथं काप्स आणि कॉटन गाठी बाजारातल्या किंमत शोध याविषयावरच्या जागृती कार्यशाळेच्या उद्गाटनप्रसंगी ते बोलत होते गेल्या काही वर्षातली परिस्थिती लक्षात घेता समाजातील शेतकरी शेतमजुर तरुण सर्वजण व्रस्त आहेत ही बाब लक्षात घेता येणाऱ्या निवडणुकीत जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी राहील असा विश्वास माजी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला पाथरी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचं उदघाटन आणि शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते शिवस्वराज्य यात्रा आज गंगाखेडमध्ये दाखल झाली आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या स्मारकाचा दर्जा रदद करण्याचा स्थानिक पालिकेचा निर्णय दर्दैवी आहे महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या मदतीनं या स्मारकाचा दर्जा कायम रहावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे

आर्थिक गैरव्यवहार तसंच दहशतवादाला होणा या निधी प्रवठयावर जागतिक स्तरावर लक्ष ठेवणा या आशिया प्रशांत गटानं पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश केला आहे

नुकतीच या गटाची दोन दिवसांची बैठक ऑस्ट्रेलियातल्या क्रमबेरा इथं पार पडली श्रीकृष्ण जन्माष्टमी आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे आज मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये या निमितानं कृष्ण जन्म सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे स्वातंत्र्यलढ़यात वीर सावरकरांच्या कृट्बीयांनी केलेलं बलिदान अत्लनीय आहे आणि त्यांचा सन्मान कायम ठेवला पाहिजे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे इथं दिली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार आज दिल्ली विदयापीठात घडला आहे काँग्रेसच्या विदयार्थी संघटना एनएसयूआयच्या दिल्ली अध्यक्षानं विटंबना केली होती

वारंवार आवाहन करून तसंच नोटीस पाठवून देखील वीजबिलांची थकबाकी भरली जात नसल्यानं नियमाप्रमाणे थकबाकीदारांचा वीजप्रवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन लवकरच काही उपाय योजना जाहीर करणार असल्याची चर्चा शेअर बाजारामधे सूरु असल्याचा फायदा बाजार वधारण्यासाठी झाला

स्वित्झर्लंडमध्ये बसेल इथं सुरू असलेल्या जागतिक बष्ठमिंटन महासंघाच्या जागतिक बष्ठमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर बी साई प्रणीतनं प्रुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे

उपांत्य फेरीत त्याचा सामना उद्या जपानच्या केन्टो मोमोटा या अग्रमानांकित खेळाड्शी होईल येत्या दोन दिवसात कोकणात बह्तांश ठिकाणी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे